याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात बस रेल्वे मेट्रो मोनो देखील सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले गरज नसेल तर प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन त्यांनी केले आवश्यकता पडल्यास सार्वजनिक वाहतूक तसेच सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले याशिवाय राज्यातल्या द्कानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित निवडणूक प्रक्रिया पुढल्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याची विनंती राज्यसरकारनं आयोगाला केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती किवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे यामुळे आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर स्थगित केले असल्याचं राज्याचे निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी सांगितलं कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यातल्या बहुतांश गाड्या राज्यांतर्गत चालणाऱ्या आहेत

यातल्या बहुतांश गाड्या उद्यापासून रद्द करण्यात आल्या आहेत महिनाअखेरपर्यंत या गाड्या चालणार नाहीत कोरोना विषाणूवा प्राद्भाव रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे

दीपक म्हैसकर यांनी सांगितलं आहे ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते दरम्यानच्या काळात नागरिक त्यांचे परवाने आणि नुतनीकरणाचं काम ऑनलाईन पद्धतीनं करु शकतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता अशी माहिती माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे हा रुग्ण पाच मार्चला दुबईहून भारतात आला होता

तर आत्तापर्यंत या आजारानं तीन रुग्ण दगावले आहे

मात्र अजुनपर्यंत या प्रयोगशाळांची नावं निशित केली नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

आय व्ही प्रतिंधक औषधांचा संयुक्त वापर करण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे

या सूचनांमध्ये ही शिफारस केली आहे

जालना इथल्या जिल्हा सामान्य रुणालयातल्या विलगीकरण कक्षात आज आणखी दोघांना कोरोना संशयित म्हणून दाखल केलं आहे एक रूग्ण योग शिक्षक घनसावंगी तालुक्यातला असून तो चीनमधून आला आहे

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थ्रंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयूक्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिकताना किवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किवा टिश्यू पेपरनं झाकावं वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे

कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी गगनबावडा भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली यावेळी जोरदार वादळी वारेही वाहत होते